अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष समारंभात आज पंतप्रधानांचं भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा प्रतिष्ठेचा लिजन ऑफ द मेरीट पुरस्कार प्रदान

फायझर आणि बायोएनटेकनं संयुक्तपणे विकसीत केलेल्या लशीच्या वापराला युरोपीय महासंघाची मंजुरी

महाराष्ट्रात महानगरपालिका क्षेत्रांमधे आजपासून पुन्हा रात्रीची संचारबंदी

जम्मू आणि काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन होणार आहे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी सहभाग घेण्याची गेल्या पाच दशकांमधली ही पहिलीच घटना असणार आहे

शास्त्रीजींच्या आधी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही चार वेळा या विद्यापीठाला भेट दिली होती विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण स्वीकारल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू तारिक मन्सूर यांनी मोर्दीचे आभार मानले आहेत

मध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटनपर भाषण करणार आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन देखील यावेळी उपस्थित असतील

मोदी अमेरिका परस्कार भारत आणि अमेरिकेतील धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यात आणि भारताला जागतिक सत्ता म्हणून महत्त्व प्राप्त करून देण्यात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेने प्रतिष्ठेचा लिजन ऑफ द मेरीट हा पुरस्कार प्रदान केला आहे

मोदी यांच्या धडाडीच्या नेतृत्वामुळं आणि दूरदृष्टीमूळं भारत एक जागतिक सत्ता म्हणून वेगानं पुढं आला असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे अमेरिकेने मोदी यांच्याबरोबरच ऑस्ट्रेलियाचे पतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंझो अॅबे यांनाही प्रतिषेचा लिजन ऑफ द मेरीट हा पुरस्कार प्रदान केला आहे युरोप कोरोना फायझर आणि बायोएनटेक या कंपन्यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या लशीच्या वापराला युरोपीय महासंघानं मंजुरी दिली आहे लस सुरक्षित आणि दर्जेदार असल्याचा निर्वाळा युरोपीय वैद्यकीय संस्थेनं दिल्यानंतर ही मंजुरी देण्यात आली या आठवड्यात युरोपमध्ये लशीकरणाचा पहिला टप्पा राबवला जाणार आहे महासंघानं दिलेल्या मान्यतेमुळं ही लस युरोपमधल्या सर्व देशांना एकाच वेळी उपलब्ध होणार आहे जर्मनी फ्रान्स ऑस्ट्रिया आणि इटलीमध्ये नाताळ संपताच लशीकरण सुरू होण्याची शक्यता आहे ब्रिटन आणि अमेरिकेत आधीच लशीकरणाला सुरुवात झाली आहे

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली या बैठकीत हा निर्णय झाला

याशिवाय इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना गृहविलगीकरणात ठेवायचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे लसीकरण कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी लशीकरण सुरू झाल्यावर आरोग्य सेवक आणि आघाडीवर राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल असं केंद्र सरकारनं काल स्पष्ट केलं लशीच्या उपलब्धतेनुसार पन्नाशीच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांनाही पहिल्या टप्प्यात लस दिली जाऊ शकते असं सरकारनं सांगितलं आहे कोरोनावरील लशीबाबत देशभरात विविध पातळ्यांवर सातत्यानं विचारल्या जाणाऱ्या प्रश्रांना केंद्रीय आरोग्य मंत्रालय उत्तरं देत आहे लशीकरणासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे प्राधान्यक्रमानुसार पात्र असलेल्यांना मोबाईलवर संदेश पाठवून लशीकरण केंद्र वेळ माहिती सांगितली जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे

दरम्यान अरुणाचल प्रदेशात ग्राम पंचायत आणि जिल्हा परिषदांसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झालं आहे

नेतार्जींच्या स्वातंत्र्य चळवळीतल्या योगदानाबद्दल त्यांना आदरांजली वाहण्यासाठी स्मृती वर्ष साजरं केलं जाणार आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या समितीचे अध्यक्ष असतील

भारताच्या सीमेजवळ पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हा सराव सुरू आहे आमचा हा नियमित स्वरूपाचा सराव असून कोणत्याही देशाला लक्ष्य करण्याचा त्यामागे हेतू नाही असं चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते वैंग वेनबिन यांनी काल सांगितलं भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मलबार सरावावेळी मात्र चीननं नाराजी व्यक्त करताना हा सराव चीनला एकाकी पाडण्याच्या हेतूनं सुरू असल्याचं म्हटलं होतं भारतानं मात्र मलबार सराव हा हिंद प्रशांत प्रदेशातल्या मुक्त संचारासाठी आणि नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी असल्याचं स्पष्ट केलं होतं सीमेवर गोळीबार पाकिस्तानी सैनिकांनी काल संध्याकाळी जम्मू काश्मीर मधल्या पूंच जिल्हयात नियंत्रण रेषेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचा भंग केला सीमेवरील भारतीय लष्कराची ठाणी आणि नागरी वस्त्यावर तसंच बालाकोट सेक्टरमध्येही तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला मात्र सावध असलेल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं

यावेळी माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रातले नामवंत परिषदेच्या संकल्पनेवर चर्चा करणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या परिषदेचे अध्यक्ष आहेत या परिषदेचं समाज माध्यमांतून थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे प्रवासी भारतीय दिनाच्या पार्श्वभूमीवर एकंदर पाच परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे

मूर्ती यांच्या भाच्याने फेसबुकवर वादग्रस्त माहिती प्रसारित केल्यानंतर हिंसाचार भडकला होता

या जमावानं पोलिसांवर हल्ला करत पोलीस स्थानक आणि इतर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं होतं याशिवाय दहशत पसरवण्यासाठी समाज माध्यमांचाही वापर केला गेल्याचं तपासात दिसून आलं आहे

अर्जुन रामपाल अमलीपदार्थ वापराच्या प्रकरणा संबंधी अभिनेता अर्जुन रामपाल काल मुंबईतल्या अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या म्हणजेच एनसीबी च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला त्याला गेल्या आठवड्यात नोटीस बजावण्यात आली होती

त्यांच्या घरातून गांजा सापडल्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार